हे वादळ अधिक तीव्र होऊन उद्या संध्याकाळपर्यंत ग्जरात किनारपट्टीला पोचेल अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे हे वादळ येत्या मंगळवारी गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातला पोरबंदर आणि मह्आ किनारा पार करून प्ढं सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच दिव दमण आणि दादरा नगर हवेलीच्या प्रशासक संबंधित केंद्रीय मंत्रालयं आणि यंत्रणांचे अधिकाऱ्यांसोबत तयारीविषयीची आढावा बैठक घेतली राज्यात तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनारपट्टीवरच्या गावांमध्ये जास्तीत जास्त खबरदारी घेतली जात आहे अशी माहिती म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी यावेळी शाह यांना दिली याकाळात कोविड रुग्णालयना वीज प्रवठा स्रळीत राखण्याचे निर्देश दिले आहेत तसंच ऑक्सीजन प्रवठ्यात अडथळा येऊ नये यासाठी व्यवस्था केली आहे मूंबईतल्या जम्बो कोविडसेंटर मधले रुग्ण इतर रुग्णालयांमध्ये हलवले आहेत असं त्यांनी सांगितलं तोक्ते चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीच्या दूरून जाणार आहे त्याम्ळे किनारपट्टी प्रदेशावर त्याचा थेट परिणाम होणार नसला तरी त्यामुळे येते दोन दिवस समूद्र खवळलेला राहील तसंच म्सळधार ते अतिम्सळधार स्वरुपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आज दक्षिण कोकणात तर उदया उत्तर कोकणात वादळाच्या प्रभावाम्ळे पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलं यादृष्टीनं आज कोकण किनारपट्टीलगतच्या सिंध्दर्ग जिल्ह्याला तर उद्यासाठी रायगड जिल्ह्याकरता लाल इशारा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या व्यवस्थापनाचा राष्ट्रीय आपती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजीव गौबा यांनी आज आढावा घेतला भारतीय हवामान विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या चक्रीवादळाबाबत गौबा यांना सविस्तर माहिती दिली हे चक्रीवादळ ग्जरातच्या दिशेने सरकले असल्याची माहिती संचालकांनी गौबा यांना दिली या चक्रीवादळाम्ळे प्रभावित सर्व राज्यांच्या म्ख्य सचिवांनी राष्ट्रीय आपती व्यवस्थापन समितीने केलेल्या उपाययोजनांच कौत्क केलं

कोविड विरुदधचा लढा अधिक प्रखर करण्यासाठी राज्यातल्या डॉक्टरांनी पृढं यावं असं आवाहन मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केलं आहे कोविड उद्रेकाला आळा घालण्याच्या दृष्टीने फॅमिली डॉक्टर्सना काय करता येईल याविषयी आज आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते कोविडविषयीचे गैरसमज शंकांचं निरसन करणं आवश्यक आहे तसंच गृहविलगीकरणातल्या रुग्णांच्या परिस्थितवर लक्ष ठेवून योग्यवेळी उपचार सल्ला मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे या कामात फॅमिली डॉक्टर म्हणून व्यवसाय करणाऱ्यांनी हातभार लावावा तसंच जवळच्या जम्बो कोविड केअर रुग्णालयात सेवा दयावी असं आवाहन ठाकरे यांनी केलं पावसाळा तोंडावर आला असल्याने साथीच्या इतर रोगांचा संभाव्य प्राद्र्भाव लक्षात घेऊन डॉक्टरांनी योगदान द्यावं शासन डॉक्टसांना पूर्ण सहकार्य करेल असं ते म्हणाले राज्यशासनाच्या टास्कफोर्समधल्या तज्ञांनी यावेळी डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध शंकांचं निरसन केलं कोरोनाच्या द्दसऱ्या लाटेत प्रत्येक जिल्हा शहर गाव खेड्यापर्यंत कोरोनाचा फैलैव झाला आहे

यात ग्राम पंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या उपाययोजना महत्वाच्या ठरल्या आहेत त्याबद्दलची माहिती दिली आहे शिरपूर ताल्क आरोग्य अधिकारी डॉ प्रसन्न क्लकर्णी यांनी

आकाशवाणी बातम्यांसाठी ध्वळ्याहन मी नितीन जाधव अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजार या गावानं प्न्हा एकदा साम्दायिक प्रयत्नातून गाव कसे कोरोना म्क्त होऊ शकते हे दाखवून दिले आहे

त्यांचे स्वॅब येण्यास उशीर होत असल्याने या सर्व बधितांना ट्रेनिंग सेंटर मध्ये विलगिकरण करण्यात आले अशा पद्धतिनं गावातले अन्य लोक बाधित होऊ नये याची पुर्ण खबरदारी घेण्यात आली

आज जिल्ह्यात आठ रुग्ण दगावले काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं आज सकाळी निधन झालं

प्ण्यातल्या जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार स्रु होते

त्यांना साइटोमेगालो व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत गेली राजीव सातव हे काँग्रेसमधले धडाडीचे आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात त्यांना चार वेळा संसदरत्न प्रस्कार मिळाला होता सातव यांचा पार्थिव देह आज द्पारी प्ण्याहन हिंगोलीकडे रवाना करण्यात आला हिंगोली जिल्ह्यात कळनमुरी इथं उद्या सकाळी सातव यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत उपराष्ट्रपती एम व्यकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातव यांच्या निधनाबददल द्रःख व्यक्त केलं आहे काँग्रेस नेते राहल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत राजीव सातव हे अफाट ग्णवत्ता असलेलं उगवतं नेतृत्व होतं असं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटलं आहे तर राजकारणातल्या या संयमी उमद्या नेतृत्वाचं अकाली जाणं क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे सातव यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे एक अभ्यास कार्यक्शल आश्वासक नेतृत्व गमावलं या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून गेला असल्याचं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे सातव म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रश्नाची जाण असलेलं उमदं आणि अभ्यासू नेतृत्व होत पक्षीय राजकरणापलीकडे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या या नेत्याचं मृत्यू हे राज्याचं मोठं नुकसान असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मदत आणि पर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सातव यांच्या निधनाबददल द्रःख व्यक्त केलं आहे कोरोना उपाययोजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणारा चंद्रपूर हा राज्यातला एकमेव जिल्हा ठरला असल्याचं पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं ब्रह्मप्री इथं आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत आज ते बोलत होते कोविडच्या द्रसऱ्या लाटेत अल्पवयीन म्लांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असून त्या दृष्टीने ऑक्सीजनची सोय असलेल्या खाटा उपलब्ध करुन द्याव्या तसंच तिसरी लाट आल्यास लहान मुलांना आणखी धोका संभवतो हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्या असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज अकोल्याला भेट देऊन तिथल्या शोभादेवी गोयंका कोविड केअर सेंटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित स्पर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सर्वोपचार रुग्णालयातल्या व्यवस्थेची पाहणी केली

केंद्र सरकारनं दिलेले वेंटिलेटर लवकरात लवकर स्रू करायची जबाबदारी राज्य सरकारची असतानाही काही नेते व्हेंटिलेटर खराब असल्याचा कांगावा करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला तोक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाम्ळे म्ंबई ठाणे पालघर आणि नवी म्ंबई परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते काही ठिकाणी अधूनमधून पावसाची रिमझीमही स्रु होती रत्नागिरीत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह म्सळधार पाऊस स्रु आहे वादळामुळे मांडवी समुद्रात अडीच ते तीन मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या अनेक ठिकाणी झाडं मोडून पडल्याचं तर काही घरांचं न्कसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सिंधुद्ग जिल्ह्यातही आज दिवसभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे

या वादळाचा सर्वाधित फटका वैभववाडी तालुक्याला बसल्याचं आपत्ती व्यवस्थापन कक्षानं सांगितलं

नाशिकमधेही चक्रीवादळाचा प्रभाव दिसला द्रपारपासून शहरात जोरदार वारे वाह लागले आणि त्यानंतर हलका पाऊस झाला सातारा जालना चंद्रपूर धुळे आणि वाशीम जिल्ह्यातही आज पाऊस झाला ध्ळे आणि वाशीम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे